एका वर्षात इतक्या लोकांना मोफत उपचार मिळणं ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे उपचाराबरोबरच ही योजना अनेक भारतीयांना सशक्त करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे

हरयाणामधल्या चरखी दादरी आणि थानेसर या दोन ठिकाणी आज प्रधानमंत्र्यांच्या प्रचार सभा होत आहेत भाजपानं आज मुंबईत पक्षा निवडणूक जाहीरनामा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते या जाहीरमान्यात महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे दुष्काळी भागातली अकरा धरणं जोडून हा प्रकल्प राबवला जाईल

राज्यातल्या रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते बांधणी आय्ष्मान भारत तसंच जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणं अशी जाहीरनाम्यातली इतर आश्वासनं आहेत जम्म् कश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमधे केलेलं विभाजन समावेशी विकासाला चालना देणारं ठरेल तसंच सीमापार दहशतवाद आटोक्यात आणेल असा विश्वास उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे ते काल सीएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन इथं तिथल्या भारतीयांना संबोधित करत होते भारताचा एक शेजारी सीमा भागात दहशतवादी कारवायांना पैसा पुरवून पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवाद आणि त्याच्याशी संबंधित घटनांमधे हजारो लोक मारले गेले असून दहशतवाद हा मानवतेचा शत्र् आहे असं नायडू म्हणाले दहशतवादाला पाठिंबा देणा यांविरुद्ध जागतिक समुदायानं एकत्र येऊन अशा देशांना एकटं पाडलं पाहिजे आणि दहशतवादी कारवायांना होणारा आर्थिक पुरवठा थांबवला पाहिजे असंही ते म्हणाले आर्थिक भागीदारी हा भारत नेदरलँड उभयपक्षी संबंधांचा प्रमुख आधार आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल राष्ट्रपती भवनात नेदरलँडचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॉक्झिमा यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीच्या वेळी बोलत होते नेदरलँड हा भारताचा युरोपीय देशांमधला चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागिदार आहे शिवाय भारतातल्या आघाडीच्या ग्ंतवणूकदारांपैकी एक आहे कृषी जल व्यवस्थापन बंदर विकास कचरा व्यवस्थापन शहर नियोजन इत्यादी क्षेत्रात डच कंपन्यांचा जागतिक पातळीवर दबदबा आहे नेरदलँडमधे भारतीय कंपन्यांची ग्रंतवणूकही लक्षणीय आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं डच कंपन्यांनी भारताच्या विकासगाथेत भागीदार व्हावं असं ते म्हणाले विविध निर्यात नियंत्रण संस्थांचा सदस्य म्हणून तसंच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल नेदरलँडचे त्यांनी आभार मानले वर्तमान आव्हान विशेषतः वातवरण बदल सायबर सुरक्षा दहशतवाद इत्यादी मुद्दे दोन्ही देशांच्या चिंतेचा विषय आहेत असं राष्ट्रपतींनी सांगितलं डिजिटल समावेशन एक महत्वपूर्ण प्रक्रिया असून त्यासाठी स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक आहे असं केंद्रीय दुरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते भारत आता नव्या ृष्टीकोनासह सुधारत असून बदल घडवण्यासाठी सज्ज आहे असंही ते म्हणाले आधार कार्डसंबधीत माहितीच्या स्रक्षेबाबात सरकार सजग असल्याची हमीही त्यांनी यावेळी दिली डेटा म्हणजेच माहिती साठा हा संपतीसारखा असून त्यान्सार त्याचं महत्व जाणून घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं माहिती साठ्याची जपणूक वापर आणि सुरक्षा या सर्व पातळीवर एकाच वेळी काम होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भीमा कोरेगाव प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारदवाज अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळूला प्ण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित हिंसाचाराला कथित चिथावणी देण्यावरून तसंच नक्षलवादयांशी संबंध असल्यावरून या तिघांना अटक केली होती प्णे पोलिसांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या तिघा आरोपींना स्थानबद्ध ठेवलं होतं न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी त्या तिघांना आज जामीन नाकारला

कर्ज घोटाळ्यामुळे गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर निर्बंध लादले स्रुवातीला फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना दिली होती त्यानंतर ही मर्यादा तिस यांदा वाढवत चाळीस हजार रुपये केली आहे बँकेच्या रोखता स्थितीचा आणि ठेवीदारांना रक्कम अदा करण्याच्या क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं आरबीआयच्या निवेदनात म्हटलं आहे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ

अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ कलाम यांना आदरांजली वाहिली आहे

कलाम हे उत्तम शिक्षक तसंच अतिशय विदवान असल्यामुळे त्यांना सर्वत्र प्रेम आणि आदर मिळाला

कलाम यांनी मोठं योगदान दिलं आहे

कलाम यांच्या वचनबद्धता देशप्रेम आणि असामान्य हष्टीकोन या ग्रणांमुळे भारत एक बलवान राष्ट्र बनलं असून त्यांचं जीवन अजुनही लोकांना प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपर्तींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

त्यांच्या जयंतीनिमित संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती सामान्य असून गेल्या दोन महिन्यात तिथे कोणतीही अन्चित घटना घडलेली नाही असं प्रतिपादन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्येंद्र पाल मलिक यांनी केलं आहे ते काल कथुआ इथं एका कार्यक्रमात बोलत होते गेल्या दोन महिन्यात खो यामधे बंदुकीची एकही गोळी झाडली गेली नाही असंच कुठल्याही प्रकारची निदर्शनं झाली नाहीत याचं मोठं श्रेय सुरक्षा दलांना जातं असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीरचे पोलीस हे देशातले उतम पोलीस दल असल्याचं सांगून मलिक म्हणाले की त्यांना देण्यात येणा या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात येईल काश्मिरी लोकांनी सुरक्षा ही मोबाईल सेवेपेक्षा जास्त महत्वाची आहे कारण मोबाईल सेवेचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी ही केला जातो असं सांगत त्यांनी काश्मिरमधल्या मोबाईल सेवांवरच्या बंदीचं समर्थन केलं मात्र आता काश्मीरमधे मोबाईल सेवा पुन्हा सुरु झाल्या असून आता खो यांमधे हळुहळु पर्यटक येऊ लागल्याची माहिती त्यांनी दिली जम्मू काश्मीरमधे पाकिस्ताननं पुन्हा एकदा अकारण गोळीबार करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं पुंछ जिल्ह्यातल्या सीमाभागात आज सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्या आणि नागरी भागाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला दहशतवादी कृत्यांविरोधात कडक भूमिका न घेतल्यामुळे पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत शेवटच्या डार्क ग्रे स्तरावर करण्याबाबत एफएटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदल विचार करत आहे पॅरिस इथं कृती दलाची बैठक स्रू असून गेल्यावर्षी पाकिस्तानचा करड्या स्तरावर समावेश करताना आखून दिलेल्या कृती योजनेच्या फलनिष्पतीचा आढावा घेण्यात आला